नंतर ते वाराणसी शहर गॅस वितरण प्रकल्पाचं लोकार्पण वाराणसी बलिया रेल्वे सेवेची सुरूवात तसंच स्मार्ट सिटी अभियान आणि नमामि गंगे अभियाना अंतर्गत अनेक विकास कामांचं देखील उद्घाटन करणार असून सभेला संबोधित करणार आहेत

त्या काल नवी दिछीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या अमेरिकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचीबद्दल विचारलं असता सीतारामन यांनी हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा कायदा नसून भारतानं अगोदरच अमेरिकेला आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगितलं या व्यवहारा बाबतची भारत आणि रशिया दरम्यानची बोलणी पूर्ण झाली असल्याचं त्या म्हणाल्या

यामुळे खटल्यांचा निकाल लागण्यास उशीर होत असून कैद्यांना विनाकारण बराच काळ तुरुंगात रहावं लागत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्ष ते खालच्या पीठानं यासंर्भात महाधिवक्ता के के वेण्गोपाल यांना न्यायालयाची मदत करण्यास सांगितलं आहे हरियाणाच्या फरीदाबाद इथल्या तुरुंगामंध्ये सुविधांचा अभाव असल्याचं वृत्त गांभीर्यानं घेत देशभरातल्या तुरुंगांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत याप्रकरणाची व्याप्ती वाढवली आहे

तर खैबर पख्तूनख्वॉ मध्ये झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले

दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ त्यांची मूलगी आणि त्यांची राजकीय वारसदार मरियम यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे

आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्या खाली संशयित सूत्रधार डॉ जगदीश सागर परीक्षा मंडळाचे दोन अधिकारी आणि इतरांविरूद्ध हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली इंदूरमध्ये आर्थिक गैरव्यवहार विरोधी विशेष न्यायालयात दोन हजार पाचशे पाच पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे

तरड़गाव कड़े जात असताना प्रथे प्रमाणे पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं होणार आहे देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून निघाली असून पालखीचा मुक्काम आज सणसर इथं असेल पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज खर्ड्याचा मुक्काम आटोपून आंतरवालीमार्गे दांडेगाव इथं मुक्कामी पोहोचणार आहे

या योजने अंतर्गत क्रेत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच वैरण विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन आणि अनुदान देणं ग्राम पातळीवर पश्वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं रोगप्रतिबंधक लसीकरण करणं अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत

भारतीय वेळेन्सार दुपारी साडे तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल गुरुवारी झालेला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे